पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताची मोठी कारवाई

मतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे

राज्यात भाजपा शिवसेना आणि मित्र पक्षांची महायूती काँप्रेस राष्ट्रवादी कॉप्रेस आणि मित्रपक्षांची महाआघाडी तसंच वंचित बहजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रमुख पक्ष असुन अनेक अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत बहुतांश मतदारसंघात दुहेरी काही ठिकाणी तिहेरी तर काही बहुरंगी लढती होत आहेत संपूर्ण राज्यात निवडणूक कर्मचारी निवडणूक साहित्य घेऊन आपापल्या मतदार केंद्रांवर कालच पोहोचले आहेत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलप्रभावित भागात डोन आणि हेलिकॉप्टर वापरली जाणार आहेत

नाशिक जिल्ह्यात मालेगाव आणि निफाड इथ ड्रोनच्या माध्यमातून दाट वस्तीच्या मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे जावळी वाईसह दुर्गम भागातल्या मतदान केंद्रात मतदान यंत्रे आणि इतर साहित्य नेताना कर्मचाऱ्यांना अडचणींनां तोंड द्यावं लागलं जवळपास सर्वच मतदार केंद्रांवर दिव्यांगासाठी कठडे व्हीलघेअरची आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अनेक ठिकाणी महिलांकडून चालवली जाणारी सखी मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत

मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घड् नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा वगळता राज्याच्या बहतांश भागात आज विजेच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असली तरी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा असं आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आलं आहे

हे पूरावे याप्रमाणे आहेतः पारपत्र वाहन चालक परवाना राज्य किंवा केंद्र शासन सार्वजनिक उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेलं कर्मचारी ओळखपत्र छायाचित्र असलेले बँकांचं किंवा टपाल कार्यालयाचं पासब्रक पॅनकार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत दिलेले स्मार्टकार्ड मनरेगा जॉबकार्ड कामगार मंत्रालयानं दिलेलं आरोग्य विमा स्मार्टकार्ड छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज आधारकार्ड यापक्री कोणताही एक प्रावा मतदान केंद्रावर घेऊन जाणं आवश्यक आहे

महिलांकडून संनियंत्रण करणारी जिल्ह्यात एकूण सहा सखी मतदान केंद्र स्थापन केली आहेत मतदान वीड बीड जिल्ह्यात राज्याचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघासह सहा विधानसभामतदार संघात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त आहे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वमतदारसंघाचे एकत्रित सनियंत्रण करण्यासाठी वॉर रूम तयार केली आहे

जिल्ह्यातल्या सुमारे शंभर रिक्षा चालकांनी आपल्या वाहनावर दुरध्वनी क्रमांकासह या संदर्भात माहिती देणारं पत्रक लावलं आहे जिल्ह्यातल्या दिव्यांग मतदारांनी या दूरध्वनीवर संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा अस आवाहन त्यांनी केलं आहे मंबई रेडीओ ब्रिज राज्यातल्या मतदानाविषयी आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागातर्फे आज संध्याकाळी सव्वा सात ते आठ या वेळेत एक चर्चात्मक कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे राज्यातल्या सर्व प्रादेशिक वृत्त विभागांचे प्रतिनिधी तसंच आकाशवाणीचे अंशकालीन वार्ताहर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली

त्याला प्रत्यूत्तर देताना भारतीय लष्करानं ही कारवाई केली या कारवाईत तंगधारमधले दहशतवादी तळ उध्वस्त झाले आहेत गेल्या महिन्यापासून पाकिस्तान काश्मीरमधली शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांचे घूसखोरीचे प्रयत्न भारतानं हाणून पाडल्याचं जनरल रावत म्हणाले दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल या संदर्भात लष्कर प्रमुखांशी चर्चा केली

या संयुक्त लष्करी सरावाचं हे दहावं वर्ष असून पूण्यात पहिल्यांदाच हा सराव झाला भारत आणि मालदीच्या लष्करामध्ये सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं हा संयुक्त सराव महत्त्वपूर्ण असल्याचं लष्कराच्या दक्षिण विभागातल्या संचालन विभागाचे मेजर जनरल जे जे मॅथ्यू म्हणाले यावेळी जवानांनी विविध साहसी प्रात्यक्षिक सादर केली निधन कोल्हापर रुस्तम ए हिंद दादू चौगूले यांचं काल कोल्हापूरमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं

चौगुले यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत दोनवेळा रौप्य पदक पटकावलं होतं रुस्तुम ए हिंद महान भारत केसरी अशा पुरस्कारांबरोबरच मानाच्या मेजर ध्यानचंद जीवन गौरव प्रस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं

रोहित शर्माचं द्विशतक आणि अजिंक्य राहणेच्या शतकाच्या जोरावर भारतानं धावांचा डोंगर उभा केला

पाऊस राज्याच्या अनेक भागात कालही पाऊस झाला कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पावसानं इजेरी लावली अमरावती जिल्ह्यात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा शेतमाल भिजला आहे

सातारा जिल्ह्यात काल सर्वत्र मुसळधार पावसाचा जोर कायम होता त्यामुळं जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होतं

रायगड जिल्ह्यात कालही पावसाची संततधार सुरूच होती परतीच्या या पावसामुळे भातपिकाचं मोठं नुकसान झालं आहे

तर जिल्ह्यातील पन्नास टक्के बंधारे भरले आहेत शहराला उपयोगी पडणाऱ्या नागझरीचे बंधाऱ्यामध्ये पन्नास टक्के साठा झाल्यामुळे लातूरकरांसाठीचा टँकरचा फेरा लांबणीवर पडला आहे

पुणे शहर आणि जिल्ह्यातही परवा सकाळपासून पावसाची रिमझिम अजूनही सुरु आहे